मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी याबाबतचं पत्र समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांना दिले आहे

शहरात कोरोनाची साथ आल्यानंतर महापालिकेच्या सर्वच विभागातील अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून शेवटच्या कर्मचाऱ्यांना मागील काही महिन्यांपासून केवळ कोरोनाच्या ड्युटीवर नियुक्त केले होते

पुणे जिल्ह्याबरोबरच पुणे महसूल विभागातील सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून रुग्णाच्या निकटच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी करण्याचं प्रमाण वाढवण्याचे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारकडून स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत

केवळ बारामती सासवड आणि नारायणगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात मोठ्या संख्येनं रुग्णांचा मृत्यू झाल्याचं ते म्हणाले

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत कोरोना बाधितांना आकडा दुप्पट होण्याचा कालावधी आता सत्तर दिवसांवर आला आहे अशी माहिती पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज दिली

गेल्या आठ दिवसांपासून दर दिवसाची रुग्ण संख्या हजाराच्या आत रोखण्यात पालिकेला यश आले असून हा आकडा आणखी खाली आणण्याचं आव्हान असल्याचं आयुक्तांनी सांगितलं

विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ एप्रिल मध्ये संपला होता या आठही प्रभाग समित्यांवर भाजपचे अध्यक्ष आहेत

पुणे आणि परिसरात आज पावसानं काहीशी उघडीप दिली उद्या साधारण ढगाळ हवामान राहून पावसाच्या मध्यम सरी अपेक्षित आहेत तर हा होता आजचा पूणे वृत्तांत